पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या उपकंपन्यांच्या मालमत्तेच्या निविदांमधून आर्थिक निधी उभारण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

कोरोना प्रदर्भावाच्या काळात माध्यमांनी केलेल्या कामाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखण्याबरोबरच देशाचं अखंडत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठीही कटिबद्ध असल्याची भारतीय लष्कराची ग्वाही

कॅबिनेट पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या उपकंपन्यांच्या मालमत्तेच्या निविदांमधून आर्थिक निधी उभारण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं आज मंजुरी दिली या मंजुरीमुळे पॉवर ग्रीडला या मालमत्तांसाठी टेरिफ बेस्ड काँपिटिटिव्ह बिड अर्थात प्रशुल्क आधारित स्पर्धात्मक लिलाव करण्याची मुभा मिळाली आहे या लिलावांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा वापर वीज वितरणाच्या जाळ्याचा आणखी विस्तार करण्यासाठी केला जाणार आहे

पत्रिका गेट कोरोना प्रद्भावाच्या संघर्ष काळात माध्यमांनी केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे या काळात कोरोनाविषयी जनजागृती करून आणि वेळोवेळी सरकारच्या कार्याचं विश्लेषण करून तसंच योजनांमधल्या तृटी दाखवून जनतेची अभूतपूर्व सेवा केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे जयपूरमध्ये पत्रिका वृत्तपत्र समूहाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पत्रिका गेटचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करताना पंतप्रधान आज बोलत होते समाजातला बुद्धिमान वर्ग आणि लेखक हे मार्गदर्शक आणि शिक्षकाची भूमिका निभावतात स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात प्रत्येक मोठं नाव लेखनाशी जोडलेलं होतं नव्या पिढीला वाचनाची सवय लावायला हवी असं सांगून देशातल्या प्राचीन साहित्याचं महत्त्व विषद करताना ते म्हणाले की टेक्स्ट ट्वीट आणि गुगल गुरुच्या आजच्या काळात नवीन पिढी महत्त्वाच्या ज्ञानापासून दूर जाऊ नये संपूर्ण जग आता भारताचा आवाज लक्षपूर्वक ऐकत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केल

कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र मुख्यमंत्री अशोक गहलोत आदी मान्यवर उपस्थित होते

त्यासाठी मध्य प्रदेशातील विक्रेत्यांचे सर्वाधिक संख्येन अर्ज मंजूर झाले आहेत या योजनेखाली मध्यप्रदेशातल्या साडेचार लाख फिरत्या विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी चार लाख विक्रेत्यांना ओळख आणि प्रमाणपत्रं देण्यात आली आहेत

उद्या पंतप्रधान आणि लाभार्थीं यांच्यात होणाऱ्या या संवादाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही त्यामध्ये सहभागी होणार आहेत

एकाच दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे भारतात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात गेले काही दिवस मोठी वाढ होत असल्यानं बरे झालेले रुग्ण आणि सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत वाढत आहे

तसंच जगाच्या तुलनेत भारतात दर दहा लोकसंख्येमागे असलेलं कोविड रुग्णांच प्रमाण तसंच मृत्यूदरही सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली

दरम्यान देशात कोविड निदानासाठीच्या चाचण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून आतापर्यंत देशात जवळपास पाच कोटी नमुन्यांची तपासणी करण्या आली आहे

पॉल यांनी दिली सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम आणि हातांची स्वच्छता कटाक्षानं पाळावी असंही डॉ पॉल यांनी नमूद केलं आहे

त्यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या ई संजीवनी सेवेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे त्यानंतरच्या अवघ्या महिन्याभरात या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे

रेडीओ खगोल शास्त्रात गोविंद स्वरूप यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण जगात प्रशंसा झाली अशा शब्दात मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली गोविंद स्वरूप यांच्या निधनानं जगानं एक महान खगोलशास्त्रज्ञ गमावला असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे जगातली द्सऱ्या क्रमांकाची महाकाय रेडीओ दुर्बीण उभारण्याचं मोलाचं योगदान त्यांनी दिलं होतं

गोविंद स्वरूप याचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं

संस्थेचे त्यावेळचे संचालक होते ज्येष्ठ शास्त्रज्ञ होमी भाभा भाभा यांनी स्वरुप यांना भारतातील सर्वात मोठी रेडियो दुर्बीण बांधण्याची कामगिरी दिली

या दुर्बिणीने अनेक नवीन खगोलशास्त्रीय शोध लावले इथं स्वरुप यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची टिम तयार केली

स्वरुप यांच्या या कामगिरीबद्दल अधिक माहिती देत आहेत

त्यासाठी गेल्या काही दिवसात सैन्यानं अनेक प्रयत्न केले आहेत असं भारतीय लष्करान म्हटलं आहे आज सकाळी भारतीय लष्करातर्फे भारत चीन नियंत्रण रेषेवरील नेमकी परिस्थिती स्पष्ट करणारं अधिकृत विवरण जाहीर करण्यात आलं त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे भारत चीन चीनी सैन्यानंनियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला

सात तारखेला नियंत्रण रेषेजवळच्या पहिल्या चौकीजवळ येऊन घुसखोरीचाही प्रयत्न केला मात्र भारतीय सैन्यानं अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली चीनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न करतानाच जवानांनी गोळीबार मात्र केला नाही असं स्पष्ट करून आम्ही देशाची अखंडत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहोत असा पुनरुच्चारही लष्करानं केला आहे अजित डोवाल चीनच्या सरकारी माध्यमांमधली भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संबंधित विधानं खोटी आणि निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे अशा प्रकारच्या वार्तांकनांपासून दूर राहण्याचं आवाहन मंत्रालयानं माध्यमांना केलं आहे

यामध्ये बिहार झारखंड मध्य प्रदेश ओडिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे रेल्वे मंत्री पियूष गोयल या प्रकल्पांच्या प्रगतीमध्ये तसंच स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध होतील यामध्ये जातीनं लक्ष घालत आहेत

महाराष्ट् विधिमंडळ महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर आज संस्थगित करण्यात आलं

ते आज विधानसभेत अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात बोलत होते राज्यातील साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोरोनाच्या काळात साथ देणाऱ्या जनतेचेही त्यांनी यावेळी आभार मानले विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे तर विधान परिषदेतही अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली कंगना अभिनेत्री कंगना राणावतनं महानगरपालिकेची परवानगी न घेता आपल्या बंगल्यात बदल केल्याच्या कारणावरून पालिकेनं कंगनाच्या निवासस्थानी नोटीस लावली आहे

अभिनेत्री रीया चक्रवर्तीनं प्रियांका सिंह दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातले डॉक्टर तरुण कुमार आणि इतरांवर धोका दिल्याचा आणि तणाव कमी करण्यासाठी सुशांतला चुकीची औषधं दिल्याचा आरोप केला आहे

आज असलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ते एका कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते सरकार संघटना ग्रामसभा आणि इतर भागधारकांना हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एक मिशन म्हणून काम करावं लागेल